कॉमर्सद्वारा सादर

दिवसाच्या आत निकाली काढण्याचे सामाजिक न्यायमंत्रीचे आदेश आदिवासी जमातीचं सर्वेक्षण करण्याचे राज्यमंत्री डॉ

हे यूद्ध साठ दिवसांपेक्षा अधिक काळ चालले होते ज्यात भारतीय सैन्यानं प्न्हा आपल्या नियंत्रणाखालील क्षेत्र हस्तगत केलं होतं आठवण चैतन्य आणि न्तनीकरण ही या दिवसाची यावेळची संकल्पना आहे या निमितानं राष्ट्रपती आणि तिन्ही दलांचे प्रम्ख रामनाथ कोविंद यांनी श्रीनगर मधील बदामीबाग इथल्या चिनार कॉर्पस् मुख्यालयात श्रद्धांजली अर्पण केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा मातृभूमीच्या या युद्धातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करित त्यांच्या शौर्य समर्पणाची देश नेहमी आठवण ठेवेल असं ट्विटर वरील पोस्टच्या माध्यमातून म्हटलं आहे या विजय दिवस कार्यक्रम आज पासून पुढील तीन दिवस सर्वत्र साजरा केला जाणार आहे कारगिल विजय दिनानिमित तिन्ही सैन्य दलांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र डणवीस यांनी आज मुंबई इथं शहीद स्मारकास प्ष्पचक्र अर्पण करून शहीदांना अभिवादन करून मानवंदना दिली

नागपूर वर्धा चंद्रपूर आणि भंडारा इथं कारगिल विजयी दिनानिमित शहिदांना अभिवादन करण्यात आलं समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांनी काल लोकसभेत तालिका अध्यक्ष रमादेवी यांना उददेशून केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत आज लोकसभेत शून्य काळात अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या प्रकरणी आझम खान यांना निलंबित करण्याची मागणी केली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंदर्भात कठोर कारवाईची मागणी केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार स्प्रिया स्ळे यांनीही या प्रकरणी सर्व सदनानं एकत्रित उभं राहण्याची गरज व्यक्त करत महिलांच्या सन्मानासंदर्भात कडक धोरणाचा अवलंब करावा असं नमूद केलं अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पक्षभेद दूर सारून सर्व महिला खासदारांनी याविरुद्ध खंबीर भूमिका घेण्याचं आवाहन केलं तृणमूलच्या खासदार न्सरत जहां द्रम्कच्या कनमोळी अपना दलच्या अन्प्रिया पटेल यांनी सदनातल्या सदस्याकडून अशा प्रकारचं असभ्य वर्तन आणि विधान अपेक्षित नसल्याचं सांगितलं

मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळातला या मालिकेचा हा द्सरा भाग आहे

या समारंभास राज्याचे उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे अर्थमंत्री सूधिर मुनगंटीवार आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहे

विद्या येरवडेकर यांनी आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्रात उद्योग वाढीसाठी अंत्यत पोषक वातावरण असल्याचा अहवाल इंडो ं च चेंबर ऑ कार्मसने सादर केला आहे शासनाच्या विविध धोरणाम्ळे हे शक्य झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे दरम्यान उद्योगांत अधिक स्लभता आणण्यासाठी शासन स्तरावर विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती उदयोगमंत्री सुभाष देसाई यांनी मुंबई इथं दिली इंडो फ्रेंच चेंबर ऑ कॉमर्सच्यावतीने आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते महाराष्ट्रातील उद्योग वाढीत फ्रान्सचा मोठा वाटा आहे सध्या सहाशे फ्रेंच कंपन्या देशात कार्यरत असून त्यामधून सहा हजाराहन अधिक कामगारांना रोजगार मिळालेला आहे परदेशी ग्ंतवणूक वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन विविध धोरणे राबवित आहे महाराष्ट्र शासनाने उद्योग सुलभतेसाठी मैत्री नावाचे व्यासपीठ तयार केले असून त्याद्वारे एका छताखाली सर्व समस्या सोडवल्या जात आहेत मैत्री अधिक स्लभ करण्यावर प्ढील काळात भर दिला जाईल असे देसाई यांनी यावेळी सांगितले राज्यात स्वाईन फल्यू डेंग्यू मलेरिया लेप्टो यांसारख्या साथीच्या रोगांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून प्रत्येक रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे राज्यात साथीच्या आजारांवरील औषधांचा साठा मुबलक प्रमाणात असून स्वाईन फ्लूवरील प्रभावी टक्षीफ्लूच्या सुमारे नऊ लाख गोळ्या राज्यात उपलब्ध आहेत असा दिलासा देतानाच सर्वच जिल्हा यंत्रणांनी एकत्रितपणे साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी टीमवर्कने काम करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले सर्व जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त आरोग्य अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन् रन्सदवारे संवाद साधत साथरोग नियंत्रणाबाबत उपाययोजनांचा शिंदे यांनी आढावा घेतला समाजातील सर्व घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवुन वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक न्याय विभागादवारे मागासवर्गीय विदयार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात राज्यातील क्ठलाही मागासवर्गीय विदयार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राह नये यासाठी भारत सरकार शिष्यवृती आणि मप्रीकपूर्व शिष्यवृतीची प्रकरणे पंधरा दिवसांत निकाली काढावीत असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री डॉ स्रेश खाडे यांनी अमरावती इथल्या समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायक्त कार्यालयात समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा धेतला त्यावेळी दिले मागासवर्गीय विदयार्थ्यांची शिष्यवृतीची प्रकरणे पारदर्शक आणि गतीने निकाली काढण्यासाठी महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आला आहे विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पोर्टलवरदवारे प्राप्त शिष्यवृती प्रकरणाचा निपटारा पंधरा दिवसाच्या आत करण्याचे निर्देश त्यांनी दिले शिवछत्रपती क्रीडा प्रस्कारांचे निकष आणि कार्यपद्धती सुधारण्यासाठी तसेच या प्रस्कारांमध्ये सर्व खेळांचा समावेश कसा करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी समिती गठित करण्यात येणार आहे शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली यासंदर्भात निय्क्त करण्यात आलेल्या समितीला अहवाल देण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं

या शिबिरात अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातून पालक तक्रार दाखल करू शकतात त्याकरिता आयोगामार्ग त स्नावणी घेण्यात येणार आहे याबाबतची माहिती अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यातील बालक पालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व शासकीय विभाग स्वयंसेवी संस्था बचत गट यांनी प्रयत्न करावे असे जिल्हाधिकारी अजय ग्ल्हाने यांनी आज सर्व विभागांना महसूल भवन इथं पार पडलेल्या बैठकीत सूचना दिल्या

या अंतर्गत अमरावती विभागाचे विभागीय आय्क्त यांच्या अध्यक्षतेखाली आज राजकीय पक्षांची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला जिल्हाधिकारी अजय ग्ल्हाने उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते आदिवासी जमातीचा बेंचमार्क सर्व्हे करण्याची कार्यवाही करावी असे निर्देश आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ

सव्हॅक्षण करण्याच्या कार्यवाहीबाबत आढावा बैठक मंत्रालयात घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते या सर्वेक्षणाचा उददेश आदिवासी जमातींच्या विकासाचे नियोजन करणे सांख्यिकी माहिती तयार करणे आदिवासी जमातींच्या आर्थिक आणि सामाजिक सद्यस्थितीचा अभ्यास करणे योजनांचे मपिंग करणे तसेच आदिवासी गावे आणि पाडे येथील भौतिक स्विधांचा अभ्यास करून संसाधन वितरण करण्यासाठी आदिवासी क्षेत्रे निश्चित करणे आहे हे सर्वेक्षण सद्यस्थितीतील अन्सूचित क्षेत्रात केले जाणार असून ते जनगणना स्वरूपाचे असेल ही संवेदनशील स्वरुपाची प्रक्रिया व्यवस्थितपणे हाताळण्याबाबत तसेच जलद गतीने करण्याबाबत डॉ

अंबाझरी इथं पाणी प्रद्षित झालं असून ते शुदध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याबाबत त्यांनी सांगितलं आतापर्यंत पाणी श्द्धिकरणाचे दोन प्रकल्प उभारण्यात आले आहेत त्यातील एक कार्यान्वित असून द्सरा देखील लवकरच स्रू करण्यात येईल असं डॉ

अंबाझरी हा भोसले कालिन तलाव असून याठिकाणी वृक्ष लागवड आणि संवर्धन करण्यात येत आहे अंबाझरी परिसरात विविध प्रकारची वनस्पती झाडं पक्ष्यांच्या प्रजाती माश्यांच्या प्रजाती अशी जैव विविधता आढळून येते

असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं मानव विकास निर्देशांक अतिशय कमी असलेल्या जिल्ह्यांचा एकात्मिक केंद्रीभूत आणि लक्ष आधारित पध्दतीने विकास करण्याच धोरण केंद्र सरकारन हाती घेतले आहे

यात महाराष्ट्रातील उस्मानाबाद नंद्रबार वाशिम आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा समावेश आहे

जे एस